मात्र एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद औषध उत्पादक कंपनीने कोविडचं औषध तयार केल्याचा दावा केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते कोरोनाचा प्रसार वाढत असलेल्या उत्तर मुंबईतल्या सहा विभागात धारावी मॉडेल राबण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे यानुसार महापालिकेची पथकं प्रत्येक विभागात घरोघरी जाऊन दिवसाला दहा हजार घरांमधे तपासणी करणार आहेत

जास्त धोका असलेल्या व्यक्तींसाठी वेगानं चाचणी करणारी यंत्रणा वापरली जाणार आहे

मात्र धारावी आणि वरळी सारख्या जास्त प्रसार झालेल्या भागातली सुधारलेली परिस्थिती दिलासा देणारी ठरत आहे पतंजली कंपनीनं कोविडवरच्या उपचारासाठी तयार केलेल्या औषध निर्माणाप्रकरणी आयुष मंत्रालयानं आपल्या एका डॉक्टरला कामावरून काढुन टाकल्याच्या ट्विटर संदेशाचं केन्द्र सरकारनं खंडन केलं आहे गेल्या काही काळात आयुष मंत्रालयानं आपल्या कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याला सेवेतून काढून टाकलेलं नाही असं पत्र सूचना कार्यालयानं आज दिलेल्या बातमीत स्पष्ट केलं आहे जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात एक कोटी पर्यंत पोहचेल असा खाारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे अमेरिकेतल्या दक्षिण उत्तर आणि मध्य भागातल्या अनेक ठिकाणी अजूनही कोरोनाचा प्रसार रोखण्यात अपयश येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालिन कार्यक्रम विभागाचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी म्हटलं आहे

आधी केंद्रानं राज्याला अडीच लाख क्विंटल मका आणि दीड लाख क्विंटल ज्वारी खरेदी करायला परवानगी दिली होती त्यासाठी या महिनाअखेरपर्यंत मुदत दिली होती मका खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झालं असून खरेदी केंद्रं बंद करण्याची वेळ आली आहे असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल सांगितलं

या केंद्रातून तासगांव पलुस सांगोला आटपाडी दिघंची आणि पंढरपुर परिसरातील द्राक्ष आणि डाळींब उत्पादकांची द्राक्ष मलेशिया दुबई बांगला देशात तर डाळिंब दुबई श्रे निर्यात झाल्यानं स्थानिक बाजारभाव वाढायला मदत झाली चालू वर्षी द्राक्ष तसंच डाळिंब उत्पादकांना महापुराचा तडाखा बसला होता त्यातुन सावरत शेतक यांनी या फळांचं चांगलं उत्पादन घेतल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे राज्याचे नवे मुख्य सचीव म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी संजय कुमार यांची नियुक्ती झाली आहे

कोरोना स्थितीच्या पार्बभूमीवर हे पद नव्यानं तयार केलं आहे संजय कुमार हे सध्या गृह निर्माण खात्यात अतिरिक्त मुख्य सचीव असून गृह खात्याचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळत आहेत

या आगीत िकेक्ट्रिक साहित्य संगणक महत्वाचे कार्यालयीन दस्तऐवज जळाले मात्र जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली ही आग साडे सात वाजता आटोक्यात आली दरम्यान लोअर परळ शिल्या रघुवंशी मिल कंपाउंडमधल्या पी टू या शिरतीला आज सकाळी साडे नऊच्या सुमाराला आग लागली आगीत पहिला आणि दुसऱ्या मजल्याचं नुकसान झालं मात्र जीवित हानी झाली नाही पाच फायर जिन आणि सहा जम्बो टँकरच्या साहाय्यानं आग नियंत्रणात आणल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली मुंबईच्या अंधेरी उपनगरात मरोळ क्षे एका औद्योगिक वसाहतीतल्या दोन गाळ्यांना काल मध्यरात्री लागलेल्या आगीत जीवितहानी झाली नसली तरी धुरामुळे एक अग्निशमन अधिकारी बेशुद्ध पडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती अग्निशमन सूत्रांनी दिली मरोळच्या नंदधाम औद्योगिक वसाहतीत लागलेली ही आग सकाळी पावणे पाचच्या सुमाराला आटोक्यात आणण्यात यश आल्याचं अग्निशमन सूत्रांनी सांगितलं या गाळ्यांमध्ये असलेली मेक्ट्रिकल सामग्री फर्निचर आणि हायड्रॉलिक कॉम्प्रेसर आगीत पूर्णपणे जळले आहेत भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यात एका भारतीय सैनिकाला वीरमरण आलं सचिन विक्रम मोरे असं या सैनिकाचं नाव असून ते नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या साकुरी झाप खिले रहिवासी आहेत गलवान नदीत वाहून जाणाऱ्या दोन सैनिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सचिन मोरे यांना वीरमरण आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यांचा त्याग देशातली जनता कधीच विसरणार नाही असं मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे

एका रात्रीत देश तुरुंगवासात ढकलला जाऊन पत्रकारिता न्यायालयं आणि विचारस्वातंत्र्याची पायमल्ली झाली असं ट्विट त्यांनी केलं आहे मात्र लाखभर लोकांच्या प्रयत्नामुळे आणीबाणी उचलली जाऊन देशात लोकशाही पुन्हा स्थापन करण्यात यश आल्याचं शाह यांनी म्हटलं आहे काँग्रेस पक्षात मात्र लोकशाहीचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत काही ज्येष्ठ तसंच युवा नेत्यांनी मांडलेले महत्त्वाचे विषय थेट डावलल्याचं समोर आलं असं शाह यांनी सांगितलं केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं चीनसमोर सपशेल शरणागती पत्करल्याचा आरोप महसूलमंत्री तसंच प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे

औरंगाबाद शहर परिसरात काल रात्रीनंतर जोरदार पाऊस झाला पहाटेपर्यंत चाललेल्या या पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचलं अनेक घरांमध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली काळा दरवाजा परिसरात एका घराजवळची भिंतही कोसळली जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे या भागातल्या शेतांमध्ये पाणी साचलं असून पिकांचंही काही प्रमाणात नुकसान झालं आहे तर जालना अंबड मार्गावरील पारनदीदेखील दुथडी भरून वाहत आहे

त्यामुळे वाहनांसाठी केलेला वळण रस्ता खचला असून यामार्गावरील वाहतूकही काही काळ बंद होती

या पावसामुळे त्या भागातले शेतकरी समाधान व्यक्त करत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा तेरावा भाग आहे रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल